काल त्यांनी शोपियान केल्या जनतेशी संवाद साधत त्यांना सुरक्षिततेचं आधासन दिलं जम्मू कश्मीरचं विभाजन आणि विशेष दर्जा काढल्याबद्दल येथील स्थानिक जनतेला याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली तेथील जनजीवन हळूहळू पूर्व पदावर येत आहे तेथे जमावबंदी लागू असूनही काही दुकानं उघडी होती तर काही रस्त्यांवर लोकांची रहदारी सुरू होती

या दरम्यान लोकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी केली रियासी जिल्ह्यात शासकीय कार्यालयं आणि बँका आजपासून सुरु होतील पण शाळा आणि महाविद्यालयं बंदच राहणार आहेत दरम्यान काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू कश्मीर चा विशेष दर्जा संपुष्टात आल्याची घोषणा काल केली याबाबतचं परिपत्रक काल विधी आणि न्यायमंत्रालयानं जारी केलं जम्मू कश्मीरमधे पाकिस्तानी लष्करानं काल रात्री राजौरी जिल्ह्यातल्या सीमेवर भारतीय लष्कराची ठाणी आणि नागरी भागात अंदाधुद गोळीबार करत युद्दबंदीचं पुन्हा उल्लंघन केलं काल रात्री सव्वा दहाच्या सुमाराला पाकिस्तानी लष्करानं सुदरबनी क्षेत्रात नियंत्रण रेषेवरून हातगोळ्यांचा मारा आणि गोळीबार केल्याचं संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानं आकाशवाणीला सांगितलं भारतीय लष्करानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं पहाटे अडीच वाजेपर्यंत ही चकमक सुरु होती भारताशी असलेले ड्रीपक्षीय संबंध तोडण्याचा पाकिस्तानचा एकतर्फी निर्णय हा चिंताजनक स्थिती उद्ववली असल्याचं चित्र जगापुढे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं भारतानं म्हटलं आहे परराष्ट्र खात्यानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पाकिस्तान सरकारनं केलेली कृती सत्यावर आधारित नाही पाकिस्तान घेतलेल्या निर्णयावर खंत व्यक्त करत उलामाबादनं यावर निर्णयावर पुनश्व विचार करावा जेणेकरुन दोन्ही राष्ट्रांमधील राजनैतिक संवादाचे मार्ग खुले राहतील असंही परराष्ट्र व्यवहार खात्यानं म्हटलं आहे जम्मू आणि कश्मीरला दिलेल्या विकासाच्या आश्वासनाच्या पूर्तीसाठी हा निर्णय घेतल्याचं पत्रकात म्हटलं आहे कोट्यावधी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातला मुख्य सूत्रधार गोकुळनाथ शेट्टी याची पॉलीप्राफी आणि नार्को चाचणी करण्यासाठी सीबीआयनं न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे शेट्टी हा पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतल्या ब्रॅडी हाऊस शाखेचा माजी उपव्यवस्थापक असून गेल्या वर्षी मार्चमधे त्याला अटक करण्यात आली त्याला या घोटाळ्यात मिळालेल्या पैशाबाबत माहिती मिळणं आवश्यक आहे मात्र आतापर्यंतच्या तपासात त्याच्याकडून मिळालेली माहिती आणि मालमत्ता एकंदर घोटाळ्याच्या तुलनेत नगण्य आहे त्यामुळे त्याच्या या चाचण्या कराव्या लागतील असं सीबीआयन विशेष सीबीआय न्यायाधीश जे

रिझर्व्ह बैंकनं चालू आर्थिक वर्षांसाठीचा तिसरा पतधोरण आढावा काल जाहीर केला

न्यायमूर्ती एन व्ही रामन यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठापुढं या याचिका आल्या आहेत त्यावर योग्यवेळी सुनावणी केली जाईल असं न्यायालयानं सांगितलं ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक जे ओम प्रकाश यांचं काल मुंबईत निधन झालं

आयी मिलन की बेला आये दिन बहार के आया सावन झूमके आसपास आंधी ियादी गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली राजेश खन्ना आणि जितेंद्र यांना घेऊन त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट काढले त्यात राजेश खन्नाच्या आप की कसम आखिर क्यों तसंच जितेंद्रच्या अपनापन आशा अर्पण अपना बना लो आदमी खिलौना है ा ियादी चित्रपटांचा समावेश आहे

ओम प्रकाश यांच्या पार्थिवावर त्यांचे कुटुंबीय आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले शेतक यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आसाम सरकारनं सुरु केलेल्या मुख्यमंत्री कृषी स सजुली ही योजना आसाममधे यशस्वीपणे राबवली जात आहे या योजनेअंतर्गत शेतकरी आपली कृषी साधनं कोणत्याही मध्यस्था शिवाय विकत घेऊ शकतात अशी माहिती कृषी मंत्री अतुल बोरा यांनी दिली या योजनेअंतर्गत काही निवडक लाभधारकांना पाच हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात त्याआधारे ते कृषी साधनं थेट विकत घेऊ शकतात

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला क्रिप्स आयोग अपयशी ठरल्यानंतर गांधीजींनी मुंबईत गोवालिया टैंक मैदानावर केलेल्या भाषणात करा किंवा मरा अशी हाक दिली आजच्या ऐतिहासिक दिवशी संपूर्ण देश स्वातंत्र्य लढयात आपल्या प्राणांची आहुती देणान्या शूर वीरांना आदरांजली अर्पण करत आहे भारत छोडो आंदोलनातल्या सर्व स्वातंत्र्यवीरांचा लढा भारत कधीच विसरु शकत नाही अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यलढयातल्या शहीदांना आदरांजली वाहिली आहे अतिवृष्टीमुळे देशातल्या विविध भागांत सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे

येदीयुरुप्पा आज पूर्यस्त भागाचा हवाई दोरा करणार आहेत कृष्णा कावेरी तुंगभद्रा आणि नेत्रावती नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्र राज्यातल्या विशेषतः कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर या जिल्ह्यामधे पूरस्थिती गंभीर झाली आहे काही भागात पूरस्थिती आणि भूस्खलनाची भिती हवामान विभागानं व्यक्त केली आहे तसंच जोरदार वा यांमुळे कोळी बांधवांना समुद्रात न जाण्याचा शिवारा ही देण्यात आला आहे उत्तर प्रदेशमधे काही ठिकाणी काल जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला ही स्थिती अशी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे

भारत आणि वेस्ट डिज यांच्यातल्या तीन एक दिवसीय सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता हा सामना गुयाना धिं सुरु होईल भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा महत्त्वपूर्ण साक्षीदार असलेल्या अहमदनगर किल्ल्याच्या संवर्धनाच काम सुरु आहे भारत छोडो आंदोलनात या किल्ल्याचं विशेष महत्त्व आहे